त्यानंतर काँग्रस्त्रिया अशोक चव्हाण विजय वड्टीीवार वर्षा गायकवाड यांनी तर राष्ट्रवादी काँग्रस्तिया दीलीप वळस्तिटील धनंजय मुंडा अनिल दर्शकुख हसन मुश्रीफ राजेंद्र शिंगण जेवाब मलिक आणि राजध्येपत्रांनी मंत्रीपदाची शपथ घस्त्रीी

आपण सगळ्यांनी खगोल शास्त्राविषयीचं पूरातन ज्ञान आणि आधुनिक शोधांविषयी समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा असं आवाहनही मोदी यांनी कलि आहा देमितला युवा वैज्ञानिकांमध्या शिरताचा विज्ञाननिष्ठ शिंहास समजून घेखिची तसंच खगोल शास्त्राला नवी दिशा दखिची प्रबळ उछा दिसतखिसंही मोदी यांनी म्हटलं आहा गामीण भागातलं पर्यटन वाढावं यासाठी नागरिकांनी ग्रह ताऱ्यांचं निरीक्षण करण्याचा छंद जोपासावा असं आवाहनही त्यांनी केल

सुधारित नागरिकत्व कायद्याला समर्थन दख्खासाठी न्यूयॉर्क ध्व भारतीय रहिवाशांनी विविध भागांत कार्यक्रम घक्लि आरत सरकारनं उचललल हा प्रेतिहासिक पाऊल असल्याचं सांगत

चिनार कॉर्प्स कमांडर लस्तिनंट जनरल क्रिफ्स धिल्लन यांच्यासोबत रणबीर सिंग यांनी बारामुल्ला जिल्ह्यातल्या आघाडीवरच्या चौक्यांना भट्ट दिली आणि कमांडर्सनी त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली या भट्टीव्या वळवी रणबीर सिंग यांना घुसखोरी विरोधात उभी कल्विदी यंत्रणा आणि लष्कराची तयारी यासोबत दूरवरच्या प्रदधीत राहणार्या लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी लष्करानं हाती घरक्रिखी विकासकामांचीही माहिती दिली

डी हस्किोटकं शोधून ती निकामी कल् यामुळमीती दूर्घटना टळली आहा आ स्फोटकांचा शोध लागताच लष्कराच्या जवानांनी बाँब निकामी करणाऱ्या पथकाला पाचारण कल्ल त्यानंतर ही स्फोटकं सुरक्षीतरित्या निकामी कल्ली ग्ली लष्कराच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी ही स्फोटकं पक्ति ठद्दक्षी होती हरियाणातल्या कर्नाल धिं काल मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्तमिजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपशी यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं

हेरियाणा सरकारनं दोन दिवस सर्व शाळा थंडीमुळबिद ठर्पियाचा निर्णय घरलि आहा डोट धुक्यानं या भागातल्या रस्त्रितिस्त्रिति विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहा आज सकाळी दिल्लीकरांची सकाळ दाट धुक्यातच उजाडली

जम्मू आणि काश्मिरमध्या श्रीनगरमध्यविसमातली काल सर्वात थंड रात्र होती

दक्षप्रगती पथावर असताना आणि अर्थव्यवस्था मजबूत होती तक्ति सध्याच्या सरकारचा पराभव लोकांनी क्लिा असं अध्यक्षांनी नमूद कलि सार्वजनिक सद्यानहसीच भ्रष्टाचारापासून दूर असावी यावर त्यांनी जोर दिला